भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची केंद्रात सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडी राजधानी दिल्ली क्रें सुरु झाल्या आहेत गेल्या निवडणुकीच्या तुलनेत काँप्रेसला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही

लोकसभेत विरोधी पक्षनेत्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक जागाही काँग्रेसला जिंकता आलेल्या नाहीत

डाव्या पक्षांची कामगिरी या निवडणुकीतही सुधारली नाही मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाला तीन आणि भारतीय कम्यूनिस्ट पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेशातल्या वाराणसी िश्वेन पुन्हा विजय प्राप्त केला आहे भाजपा अध्यक्ष अमित शहा गांधी नगर िशून प्रचंड बहुमतानं विजयी झाले संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष सोनिया गांधी रायबरेली श्रून विजयी झाल्या मात्र पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठी श्विं पराभव पत्करावा लागला

उत्तराखंडात भाजपाने पाचही जागांवर निर्विवाद यश मिळवलं आहे तर दिल्लीतही सर्व म्हणजे सात जागांवर यश मोठया मताधिक्यानं यश मिळवलं आहे

हिमाचल प्रदेशात भाजपाने चारही जागा घेतल्या आहेत तर लडाख आणि जम्मूमधली जागाही मिळवली आहे श्रीनगर मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी यश मिळवलं आहे

गोव्यात उत्तर गोवा जागेवर केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तर दक्षिण गोव्यातून कॉंग्रेसचे फ्रान्सिसको सार्दिना निवडून आले आहेत

काँप्रेस जनता दल सेक्युलर आणि अपक्ष यांनी प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला आहे

तेलगू देसम पक्षाला तीन जागांवर समाधान मानावं लागलं आहे

बशीरहाट डायमंड हार्बर आणि जॉयनगर या तीन मतदारसंघात मतमोजणी सुरू असून तिथं तृणमूल काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत देशभरात भाजपाची टक्केवारी भरघोस असल्याचं दिसतं उत्तरप्रदेश हरयाणा राजस्थान मध्यप्रदेश गुजरात गोवा हिमाचल प्रदेश कर्नाटक दिल्ली उत्तराखंड या राज्यांमधे पक्षानं पन्नास टक्केहून अधिक मते मिळाली आहेत भाजपाला सर्वात अधिक टक्केवारी हिमाचल मध्ये एकोणसत्तर टक्के एवढी मतं मिळाली आहे

दोन्ही मित्रपक्षांनी एकत्रितपणे राज्यातील निम्म्याहून अधिक मते मिळवली आहे

लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयाबद्दल जगभरातल्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी यांचं अभिनंदन केलं आहे

भारत अमेरिका यांचे संबंध अधिक दृढ करण्यासाठी ट्रम्प यांच्यासोबत मिळून काम करण्याची उंछा असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे त्यांनी अमेरिकेचे उपराष्ट्र अध्यक्ष माईक पेन्स यांनाही धन्यवाद दिले आहे कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन टूडो यांच्या शुभेच्छांना उत्तर देताना मोदी म्हणाले की भारतीयांनी लोकशाही तसंच विकासावर भर देत विश्वास व्यक्त केला आहे मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅन्यूअल मॅक्रा यांचेही आभार मानले फ्रान्सबरोबरचे संबंध यापुढे अधिक वृद्वींगत होतील असा विश्वास व्यक्त केला सौदी अरेबियाचे शाह सलमान बीन अब्दुल अजिज अल सौद आणि युवराज मोहम्मद बीन सलमान अल सौद यांना मोदी यांनी धन्यवाद दिले आहेत भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातल्या दृढ आणि बहुआयामी संबंधांचा भारत सन्मान करतो असं त्यांनी म्हटलं आहे डीनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विदोदो नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष महम्मदू बुहारी बुरुंडीचे राष्ट्राध्यक्ष पियरे कुरुंजिया यांचेही शुभेच्छांसाठी नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत

या संकुलाच्या दुस या मजल्यावर आग लागली

जखमींपक्ती बहुतांश विद्यार्थीच असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलेलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे मृतांच्या कुटुंबियांसोबत त्यांनी सहवेदना व्यक्त केली आहे दुर्घटनाग्रस्तांना तातडीनं आवश्यकती सर्व मदत पुरवण्याचे निर्देश त्यांनी गुजरात सरकारला दिले आहेत केंद्रिय मंत्रिमंडळानं सोळावी लोकसभा विसर्जित करण्याचा प्रस्ताव आज मंजूर केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बर्क्क झाली प्रधानमंत्री आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत त्यानंतर राष्ट्रपती मंत्रीमंडळाच्या शिफारशीनुसार सध्याची लोकसभा विसर्जित करतील

या बळकीनंतर केंद्रीय मंत्री तसंच राज्यमंत्री यांची प्रधानमंत्री कार्यालयात बरुक्क होईल असं अधिकृत सूत्रांकडून समजतं जम्मू कश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात काल रात्री अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या अन्सार गझवत उल हिंद या गटाचा तथाकथित प्रमुख झकीर मुसा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला

न्यायमूर्ती बी आर गवई सूर्यकांत अनिरुद्ध बोस आणि ए एस बोपण्णा यांना सर्वोच्च न्यायालयाच्या तिर न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ देण्यात आली